बनावट पासपोर्ट वेबसाईट्सपासून सावध राहण्याचा इशारा अन्न प्रशासन सणासुदीच्या काळात कांदा डाळी खाद्य तेलं आणि तेल बियाणं यांच्या साठेबाजी आणि अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशान केंद्र सरकारनं सर्व राज्यातील व्यापारी घाऊक व्यापारी आणि आयात निर्यातदार यांची नियमित बैठक घ्यावी असा सल्ला देणार आहे ग्राहक व्यवहार सधिव यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कृषी तसंच ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे प्रतिनिधी गुप्तचर विभाग नाफेड दिल्ली पोलीसांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

या शहरांमध्ये मुंबईसह पुणे शहराचाही समावेश आहे

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे

नड्डा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पुढच्या पाच वर्षात एक कोटी रोजगार निर्मिती दुष्काळमुक महाराष्ट्र मराठवाड्यातली अकरा धरण जोडून वॉटरग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठा महिला स्वयसहायता गटांना एक कोटी घरांशी जोडून रोजगार निर्मिती बेघरांना दोन हजार बावीसपर्यंत घरं संपूर्ण राज्यभरात इंटरनेट कामगारांना सामाजिक सुरक्षा आदी मुद्यांचा यात समावेश आहे फडणवीस सिंधदर्ग सिंधूदुर्गांत रखडलेला सी वर्ल्ड प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरुवात करून तो दोन वर्षात पूर्ण करू संपूर्ण कोकण टँकर्मुक्त करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महायुतीचे उमेदवार नीतेश राणे यांच्या कणकवलीतील प्रचार सभेत ते काल बोलत होते दरम्यान नारायण राणे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन झाला उद्गव सांगली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सांगली जिल्ह्यात इस्लामपूर आणि जयसिंगपूर इथं प्रचारसभा घेतल्या महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना यापुढे शिवसेनेत स्थान दिलं जाणार नाही असं स्पष्टोच्चार ठाकरे यांनी यावेळी केला शपथनामा काँप्रेस राष्ट्वादी काँप्रेस आणि घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचा शपथनामा काल पृण्यात प्रकाशित करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण काँग्रेस नेते मोहन जोशी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्याना सरसकट कर्जमाफी सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता केजी ते पीजी शासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये मोफत शिक्षण प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा राईट ट्र डिसकनेक्ट इत्यादी योजनांची राबविणार असल्याचं या शपथनाम्यामध्ये म्हटलं आहे वंचित बहजन आघाडी मंबई वंचित बहुजन आघाडीच्या डिजिटल जाहीरनाम्याचं प्रकाशन काल मुंबईत करण्यात आलं वंचित आघाडीची सत्ता आल्यास राज्य दृष्काळमुक्त करू घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करून कचरा आणि वीजेचा प्रश्न सोडवू केजी ट्ट पीजी शिक्षण मोफत आणि मुंबईचे मूळ वतनदार असणा याआगरी कोळयांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याचं आश्वासन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलं पवार सोलापर अहमदनगर गेल्या पाच वर्षात भाजप सरकारनं मोठमोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कॉप्रेसचे नेते शरद पवार यांनी अकलूज इथं काल केला प्रसारमाध्यमांना हाताशी धरून सरकार महत्त्वाच्या प्रशांकडे दूर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डी इथं केली

ते काल वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते भाजप सरकार फक्त देशातल्या पंधरा उद्योगपतींसाठी काम करत असल्याची टीका गांधी यांनी यावेळी केली यवतमाळ इथल्या प्रचार सभेत त्यांनी भाजपा सरकारनं राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारीचं संकट उद्भवलं असल्याची टिका केली

नाशिक जवळ अंबड इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली नाराजी सोलापर दक्षिण सोलापूरात काँग्रेसचे नाराज तालुका अध्यक्ष गुरुनाथ म्हेत्रे यांनी पक्षात कोणीही विश्वासात घेत नसल्याची खंत व्यक्त करीत काल तालुकाध्यक्षपदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला

सातारा जिल्ह्यात साता यासह कराड उत्तर कराड दक्षिण वाई फलटण पाटण कोरेगाव आणि माण या आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो सध्या पाच आमदार आणि एक खासदार राष्टवादीचे होते मात्र गेल्या तीन महिन्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यापाठोपाठ खासदार उदयनराजे भोसले भाजपवासी झाले काँग्रेसच्या दोन आमदारापैकी जयकुमार गोरे यांनीही भाजपचीच वाट धरली आता जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर गड राखण्याच आव्हान आहे शरद पवारानीही कंबर कसली आहे पण भाजपाला यंदा इथे संधी दिसते आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन स्वाती महाळंक

पूणे नाशिक आणि खंडाळा इथल्या केंद्रात या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी काल पृण्यात केली या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी दहा ते बारा दिवसांचा असून पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र त्यासाठी सहकार्य करणार आहे पाषाण पोलीस संशोधन केंद्रात महाराष्ट्र पोलीस जर्नल या अंकाचं प्रकाशन जायस्वाल यांच्या इस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं पासपोर्ट पासपोर्ट काढून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बोगस वेबसाईटस् तयार करण्यात आल्याचे पासपोर्ट कार्यालयाध्या निदर्शनास आले आहे नागरिकांनी कोणत्याही बोगस वेबसाईटचा आधार घेऊ नये पासपोर्ट कार्यालयाच्या पासपोर्टइंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटचाच तसंच एम पासपोर्ट सेवा या मोबाईल ऍपचा वापर करावा अशा सुचना पासपोर्ट कार्यालयानं अधिसुचनेद्वारे दिल्या आहेत

मान्यता औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनला स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर सूधीर गव्हाणे यांची तर क्लपती म्हणून अंक्श कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे कांदा नाशिक नाशिक जिल्ह्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याचे भाव प्रतिक्विंटल सरासरी साडेचारशे रुपयांनी कमी झाले निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत औरंगाबाद राज्यातील बहतांश भागात चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात मात्र पाणीटंचाईचं संकट होतं

मत्य नांदेड नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील सहस्रकूंड धबधब्यावर हैदराबाद इथून सहलीसाठी आलेले चार तरुण अचानक पाय घसरुन कुंडात पडल्यानं त्यातील तिघेजण बुडून मरण पावले एक तरुण पोहून काठावर आला हवामान यंदा परतीचा प्रवास विक्रमी विलंबानं सुरू करणाऱ्या नैऋत्य मान्सूनला भारतातून पूर्णतःनिघून जायला नेहमीपेक्षा एखाद दोन दिवसच जास्त लागणार आहेत

काल त्यानं सिंधूर्द्ग कोल्हापूर सांगली वगळता उर्वरित महाराष्ट्र मोकळा केला मान्सून संपत असला तरी राज्यातला पाऊस काही थांबण्याची लक्षणं नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी अपेक्षित आहेत उद्या या सरी विदर्भ आणि मराठवाड़यातही तुरळक ठिकाणी हजेरी लावू शकतात